अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या मूळ तरतुदीसह दुरूस्ती विधेयक चालू अधिवेशनात मंजूर करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याचं केंद्रीय ग्रहमंत्री श्री राजनाथ सिंग यांचं प्रतिपादन

भारतीय रेल्वेच्या सेवेतील खेळाडूंसाठी पदोन्नती संदर्भातील नव्या धोरणाला मंजुरी

राज्यात वाशिम आणि परभणी जिल्ह्यात दोन नवीन केंद्रीय विद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

भंडारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पंतप्रधान योजनांतर्गत लाभ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या मूळ तरतूदी त्यात पुव्हा समाविष्ट करण्यासाठीचं दुरूस्ती विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनातच मंजूर करण्याचे सरकारचे प्रयत्न आहे असं केंद्रीय गृहमंत्री श्री राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत सांगितलं शूल्य प्रहरात काँग्रेसच्या सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अध्यादेश काढण्यासाठी चार महिने का लागले असा सवाल काँग्रेसचे नेते श्री मल्लिकार्ज्ञन खरगे यांनी केला देशात अन्वसूचित जाती जमातीच्या लोकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढतायत असं ते म्हणाले यावर द्रूरस्ती विधेयकाला कालच केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं श्री सिंग यांनी सांगितलं मागासवर्गीय आयोगाला घटनात्मक दर्जा देणारं विधेयक आज लोकसभेत सादर होणार असून हे विधेयक पारित करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन संसदीय कार्यमंत्री श्री अनंत कुमार यांनी केलं आहे संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते राष्ट्रहित आणि सामाजिक व्यायासाठी विरोधकांनी या महत्त्वाच्या विधेयकाला सहकार्य करावं असं ते म्हणाले राज्यसभेत आज कामकाज सुरू होताच संसदरत्न पुरस्कारप्राप्त खासदारांचं अभिनंदन करण्यात आलं सभापती श्री एम वेंकय्या नायड्र यांनी काँग्रेस नेते श्री ग्रुलाम नबी आझाद आणि माजी उपसभापती श्रीमती नजमा हेपतुल्ला यांचं प्रशासकीय कौशल्य आणि वक्तृत्व गुणांचं कौतुक केलं हा पुरस्कार मिळवणाऱ्या लोकसभेतल्या सदस्यांचंही श्री नायडू यांनी अभिनंदन केलं खोट्या बातम्या अथवा फेकन्यूज संदर्भात लोकांमध्ये जास्तीत जास्त जागृती करणं आवश्यक असून बातम्यांची सत्यता तपासून त्या लोकांसमोर आणण्याचं काम पत्रकारांनी करावं असं आवाहन महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधिक्षक श्री बालसिंग राजपूत यांनी केलं आहे मुंबईत काल फेकन्यूज संदर्भात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते गेल्या आठ ते दहा वर्षात समाज माध्यमांचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढला आहे मात्र त्याचा योग्य वापर करण्याचं तंत्र अद्याप विकसित झालं नसल्याचं त्यांनी नमूद केलं यासंदर्भात काल औरंगाबाद नांदेड हिंगोली वाशिम इथंही कार्यशाळा घेण्यात आल्या भारतीय रेल्वेच्या सेवेतील खेळाडूंसाठी पदोन्नती संदर्भातील नव्या धोरणाला केंद्रीय रेल्वेमंत्री श्री पियूष गोयल यांनी मंजूरी दिली आहे ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत क्रमांक किंवा पदक पटकावणाऱ्या तसंच पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना अधिकारी म्हणून पदोन्नती देण्याचा निर्णयही घेण्यात आला ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत दोन वेळा खेळणाऱ्या तसंच आशियाई क्रीडा स्पर्धा राष्ट्रक्ल क्रीडा स्पर्धांमध्ये पदक पटकावणाऱ्या खेळाडूंनाही अधिकारी पदी पदोन्नती देण्यात येणाऱ आहे अर्जुन किंवा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या रेल्वेच्या सेवेतील खेळाडूही पदोनन्नतीसाठी पात्र असतील देशातील गुणवंत खेळाडू आणि प्रशिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याबरोबरच देशात खेळांना प्रोत्साहन देण्याप्रती रेल्वेची वचनबद्धता व्यक्त करत याबाबतचा निर्णय घेण्यात आला

सौर ऊर्जेबरोबरच वारा बायोगॅस जैव इंधन अशा क्षेत्रात संशोधन करून तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयातर्फे अनेक संस्थांना वित्तीय सहाय्य दिलं जातं या क्षेत्रात संशोधन आणि विकास करण्यासाठी धोरण आणि मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत

ते काल मंत्रालयात आयोजित पश्रसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीत बोलत होते या बैठ्कीत गोवर्धन गोवंश योजना विशेष द्रधवाढ प्रकल्प क्क्क्ट विकास गटाची स्थापना शेळीपालन आणि क्रक्क्टपालनाच्या माध्यमातून महिला बचतगटांचे सबलीकरण अशा विविध योजनांवर चर्चा करण्यात आली

विशेष पॅकेजमधील योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही हिवाळी अधिवेशनात त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल असं सांगून श्री मुनंगटीवार म्हणाले गरज पडल्यास आकस्मिकता निधीतूनही योजनांना सुरूवातीचा निधी उपलब्ध करून दिला जाईल महाराष्ट्रातील वाशिम आणि परभणी जिल्ह्यात दोन नवीन केंद्रीय विद्यालयांना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूरी दिली

महाराष्ट्रातील होऊ घातलेले केंद्रीय विद्यालय विदर्भातील वाशिम आणि मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात असणार आहे यासह मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयासह मंजूरी मिळाली आहे

इंदूर मनमाड नवीन रेल्वे मार्गाचे सर्व अडथळे दूर झाले असून पहिल्या टप्प्यासाठी निविदा मंजूर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री श्री नितीन गडकरी यांनी दिली येत्या चार वर्षात हा रेल्वे मार्ग पूर्ण होणाऱ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला केंद्रीय जहाज बांधणी मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पोर्ट रेल कनेक्टीव्हिटी कॉर्पोरेशन लि

आज बद्दतांश ग्रामीण भागात पंतप्रधान उज्ज्वला योजना पंतप्रधान जनधन योजना पंतप्रधान आवास योजना आणि पंतप्रधान मुद्रा योजना इत्यादी योजनांचा लाभ ग्रामस्थांपर्यंत पोहोचला आहे भंडारा जिल्ह्यातही उज्ज्वला योजनेअंतर्गत लाखनी तालुक्यातील केसलवाडा गावातील सौे आशा हेमराज वाढई यांना स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचे वाटप करण्यात आले तसंच जनधन योजनेत भिलेवाडा तालुक्यात सौ नलिनी संजय रामटेके आणि सौ योगिता विजय शेंडे या महिलांनी बँकेत खाते उघडून त्या या योजनेचा लाभ घेत आहेत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत वडेगाव तालुक्यातील मोहाडी गावातील सौ शोभा अज्ञान राखडे या महिलेला स्वतःच्या हक्काचं घर मिळालं आहे तसंच पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत पिंपळ्याव तालुक्यातील लाखांदूर गावातील अनिल नेवारे यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास मदत झाली

त्यांच्याकडं दोन वर्षांपूर्वी गॅस जोडणी नव्हती तेव्हा स्वयंपाकासाठी त्या चुलीचा वापर करायच्या परंतु जिल्ह्यात पंतप्रधान उज्ज्वला योजना चालू झाल्यानं त्यांना फायदा झाला तसंच धूरामुळं होणारा त्रासही कमी झाला तसंच स्वयंपाकाकरिता लागणाऱ्या लाकडांची बचत झाल्यानं पर्यावरणचे संतुलन राखण्यास मदत झाली आहे नाशिक जिल्ह्यात येवला तालुक्यात येत्या सात ऑगस्ट रोजी नागडे इथं राष्ट्रीय हातमाग दिवस साजरा केला जाणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षण जलस्रोत आणि कमांड क्षेत्र विकास मंत्री श्री गिरीष महाजन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील यावेळी विणकर सेवा केंद्रातर्फे विणकर समुदायासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हातमाग क्षेत्राच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देणं विणकरांशी संवाद स्थानिक यशोगाथांचे सादरीकरण म्रंबईतील विणकर सेवा केंद्रातर्फे विकसित केलेल्या उत्पादनांचं प्रदर्शन ब्लॉक प्रिंटींगचे प्रात्यक्षिक तसंच महाराष्ट्रात आणि देशभरात हातमागाला प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रमात सहभागी क्शल विणकर आणि रचनाकारांशी बातचीत असे अनेक कार्यक्रम या दिवसभरात होणार आहेत विक्रमी वृक्ष लागवडीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वन वन्यजीव रक्षण आणि पर्यावरण संरक्षणामध्ये भरीव योगदान देत असल्याचं प्रशंसोद्गार अमेरिकेचे भारतातील महावाणिज्य द्रत एडगार्ड डी कगन यांनी काढले वनमंत्री श्री सुधीर म्रुनगंटीवार यांची त्यांनी नुकतीच त्यांच्या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते आपण विविध राज्यांच्या अर्थमंत्र्यांना भेटलो पण त्यापैकी एकाही अर्थमंत्र्यांकडं वन विभागाचा पदभार नाही मात्र महाराष्ट्र राज्यात ही बाब वेगळी असल्याचं श्री एडगार्ड यांनी यावेळी आवर्ज्ञन नमूद केलं तसंच श्री मुनगंटीवार यांच्या वन्यजीव संवर्धन संरक्षण आणि वृक्षलागवडीच्या ध्यासाचं त्यांनी कौतुक केलं

व्रक्ष लागवडीचे संकल्प आणि त्याची विक्रमी स्वरूपात होणारी पूर्तता याबद्दल त्यांनी खूप आनंद व्यक्त केला महाराष्ट्राचा हा प्रयत्न कार्बन फूट प्रिंट कमी करण्यामध्ये नक्कीच उपयुक्त सिद्ध होईल असंही ते म्हणाले